परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

पाऊस राज्य जुलैत मोठी ओढ दिल्यानंतर राज्यात सर्वत्र सुरू झालेल्या पावसामुळे बळीराजा सुरूवातीला सुखावला होता मात्र पाऊस अजूनही थांबण्याचं नावच घेत नसल्यानं आता तो धास्तावला आहे पावसान सिंचन प्रकल्पां मधील जलासाठ्यामध्ये वाढ झाली असली तरी आता शेतातल्या उभ्या पिकाचं नुकसान व्हायला सुरूवात झाली आहे वाशिम मध्ये उडीद आणि मुगाच्या पिकाचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पाटण कराड आणि सांगली जिल्ह्यातील काही भागात यामुळे पुरस्थिति निर्माण झाली आहे तसच जिल्ह्यातील कण्हेर धोम तारळी उरमोडी या धरणातून देखील नदी पात्रात विसर्ग स्रु आहे

दरम्यान कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगलीत दाखल झाले आहेत सांगली कोल्हापूर इथल्या पाणी पातळीची माहिती घेऊन अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग किती सोडायचा त्याचं नियोजन केलं जाणार आहे सांगलीतल्या पूर बाधितांच्या मदतीसाठी नेदरलँडहून अद्ययावत आठ यांत्रिक बोटीही आणल्या आहेत राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या निधीतून या बोटी प्रग्रस्त गावांसाठी देण्यात आल्या

नाशिक जिल्ह्यात तीन चार दिवसांच्या पावसामुळ धरणांतली पाणी पातळी चांगलीच उंचावली असून काल पासून पाच धरणांमधून विसर्ग केला जात आहे हिंगोली जिल्ह्यात मधुमती नदीला प्र आला आहे तर कयाधू नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातून वाहणाऱ्या धामणा नदीला मोठा पूर आला आहे गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचं पाणी आता ओसरत असलं तरी काल संध्याकाळपर्यंत भामरागड आलापल्ली मार्ग बंदच होता

रायगड जिल्ह्यातही सर्वच नद्या द्थडी भरून वाहत असून कुंडलिकेला महापूर आला आहे रोहयात कुंडलिका धोक्याच्या खुणेवरून वाहते आहे

नीट परीक्षा सर्वोच्च न्यायालयानं काल नीट आणि जेईई या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका फेटाळून लावली

स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्मार्ट पोलीसींगचा शुभारंभ झाला अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं केलं जाणारं हे स्मार्ट पोलिसिंग नेमकं कसं असणार आहे ते आम्ही प्रणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडून जाणून घेतलं त्यावर आधारित हा वृत्तांत

प्रत्येक पोलीस ठाण्यात इंटरनेट सुविधा स्मार्ट फोनचा वापर बॉडी कॅमेरा हेल्मेट कॅमेरा चा वापर अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेत पूणे ग्रामीण पोलीसांनी स्मार्ट पोलिसिंग सुरू केलं आहे

महिलां कर्मचाऱ्यांसाठी सूसज्य महिला विश्रांती कक्ष अद्ययावत आणि प्ररेसा शस्त्र साठा पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल करण्यासाठी ध्यानधारणा पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांसाठी अधिक अनुकूल करण्यासाठी पोलीस दलाचं प्रशिक्षण त्यासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असं बरंच काही आहे या स्मार्ट पोलीसिंग मध्ये पोलिसांच्या वर्तनातही सकारात्मक बदल केला जाणार असून पोलीस दल संवेदनशील आणि विश्वासार्ह केलं जाणार आहे पोलीस मित्र समिती ग्राम सुरक्षा दल महिला सुरक्षा समिती स्थापन करून त्यांची मदत घेतली जाते आहे त्याचे परिणाम किती स्मार्ट असतील ते कळेलच लवकर आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पूणे सखी वनस्टॉप स्वातंत्र्य दिनी अहमदनगरमध्ये सखी वन स्टॉप केंद्राचा शुभारंभ झाला वन स्टॉप केंद्राची ओळख ही महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी सखींना दिलेला हात अशी करून देता येईल असं आमच्या प्रतिनिधिचा हा वृत्तांत सांगतो कौट्बिक हिंसाचार पीडित लैगिंक शोषण पीडित मानवी वाहतुकीस बळी पडलेल्या ऍसिड हल्ल्यातील पीडित महिलांना वैद्यकीय सुविधा पोलीस मदत समूपदेशन कायदेशीर मदत आरोग्य सेवा आणि निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाकडून वन स्टॉप सेन्टर म्हणजेच सखी केंद्र चालवलं जात आहे अत्याचारामुळे घर सोडावं लागलेल्या महिलांना आधार देण्याचं काम या केंद्राद्वारे केले जातं महिलांना कायदेशीर सल्ला देऊन त्यांना न्यायालयात आधार देणं त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी परिचारिका समूपदेशक या सर्वांचा समावेश आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपूते अहमदनगर मराठा आंदोलन मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यात काही ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं मुंबईतील आझाद मैदान इथं हे आंदोलन झालं आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावरच जागरण गोंधळाची पूजा मांडत आरक्षणासह विविध प्रश्नांवर गाऱ्हाणं मांडण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे

शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

या स्फोटाचा हादरा बोईसर औद्योगिक क्षेत्राच्या आसपासच्या परिसरातल्या बोईसर धनानीनगर चिंचणी पास्थळ आणि इतर जवळपासच्या भागांत जाणवला या स्फोटात काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे तर स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र हा स्फोट कशामुळे झाला आणि यात काही जीवितहानी झाली की नाही ती माहिती अद्याप कळू शकलेली नाही श्रावण यंदा कोरोना प्रतिबंधाच्या नियमांमुळे मंदिरं बंदच आहेत त्यामुळे नेहमी श्रावणी सोमवारी शंकराच्या देवळांमध्ये दिसणारी गर्दी क्रुठेच दिसलली नाही

ती ही भाविकांविना सूनी सूनीच होती मंदिरांमध्ये नित्यपूजा आणि श्रावणी सोमवारचे पारंपरिक विधि मात्र झाले प्रथा पाळल्या गेल्या

या सजावटीमुळे सावळ्या विठ्रायाचं रुप आधिकच खुलुन दिसत होतं निशिकांत कामत निधन हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं काल हैदराबाद इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

कामत यांना यकृताचा गंभीर आजार होता द्रश्यम मदारी मुंबई मेरी जान हे हिंदी आणि डोंबिवली फास्ट लय भारी अशा मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं सातच्या आत घरात या गाजलेल्या मराठी चित्रपटाचं लेखनही कामत यांनी केलं होतं भावेश जोशी रॉकी हँडसम अशा काही चित्रपटांतून त्यांनी भूमिकाही केल्या होत्या

तसच आपला सांगीतिक वारसा देऊन अनेक शिष्यही घडवले

अलीकडेच अवकाश संशोधकांनी शोधलेल्या एका नव्या लघु ग्रहाला पंडितजींच नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडीत जसराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेल्या पावसातून इतक्यात उसंत मिळण्याची शक्यता नाही आजही कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार